लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठीचा प्रचार आज संध्याकाळी थंडावेल

मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे प्रमुख प्रचारक देशभर सभा आणि रोड शो घेत आहेत

भाजपा अध्यक्ष अमित शहा हरियानात हिस्सार आणि चरखी दादरी ीं प्रचार करणार आहेत काँप्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांची हिमाचल प्रदेश आणि चंदीगढमधे प्रचारसभा आहे तर काँप्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा उत्तर प्रदेशात प्रचार करणार आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंग आज वैशाली कें प्रचारसभा घेणार आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पूर्व चंपारणमधे अरेराज तसंच शेवोहार शिं निवडणूक प्रचार करणार आहेत राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी प्रसाद यादव आठ ठिकाणी तर संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नीतीश कुमार तीन ठिकाणी सभा घेणार आहेत लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान आज नालंदा धिं प्रचारसभा घेणार आहेत आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी आपल्यावर गंभीर आरोप केल्याप्रकरणी माफी मागावी यासाठी पूर्व दिल्ली मतदारसंघातले भाजपा उमेदवार गौतम गंभीर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविद केजरीवाल यांच्यासह आपच्या नेत्यांना नोटीस बजावली आहे गौतम गंभीर यांनी आपल्या विरोधात बदनामीकारक पत्रकं वाटल्याचा आरोप पूर्व दिल्ली मतदारसंघातल्या आपच्या उमेदवार अतिशी यांनी केला होता यासंदर्भात गौतम गंभीर यांनी केजरीवाल यांच्यासह मनीष सिसोदिया आणि अतीशी यांनी आरोप मागे घेऊन बिनशर्त माफी मागावी अशी मागणी केली आहे यापूर्वी गंभीर यांनी ट्विटरवरून याबाबत आव्हान देताना आपने आपल्याविरोधातले आरोप सिद्ध केले तर उमेदवारी मागे घेणार असल्याचं म्हटलं होतं दिल्लीत येत्या रविवारी मतदान होणार आहे त्यासाठी मतदान कर्मचा यांना मतदान केंद्रांवर जाण्याची सुविधा मिळावी या दृष्टीनं त्या दिवशी मेट्रो सेवा सकाळी चार वाजता सुरु होईल सकाळी सहावाजेपर्यंत दर अर्ध्या तासानं एक गाडी सोडली जाईल ड्रारका वैशाली मेट्रो सकाळी साडेचार वाजता सुरु होईल

याप्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं आज सुरु केली सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश फकीर मोहम्मद इब्राहीम कलिफुल्ला यांच्या नेतृत्वाखालच्या तीन सदस्यीय समितीनं मध्यस्थी प्रक्रियेचा प्रगती अहवाल सादर केला आहे

सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालच्या पाच सदस्यीय घटना पीठापुढं या प्रकरणाची सुनावणी होत आहे

पित्रोदांच्या वक्तव्याबद्दल कप्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि यूपीए प्रमुख सोनिया गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपानं केली आहे या दंगलींचं राजीव गांधी यांनी केलेल्या समर्थनाचं स्पष्टीकरण पित्रोदा कसं काय करू शकतात असा सवाल भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांनी केला आहे ते दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते जम्मू कश्मीरमध्ये शोपियान जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलानं एका दहशतवाद्याला ठार केलं अमशीपुरा रामगिरी पट्टयात गस्त घालत असताना सुरक्षा दलाच्या जवानांना दहशतवाद्याच्या संशयित हालचाली दिसल्या त्यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली दहशतवाद्याला ठार केल्यानंतर त्याच्याकडचा शस्वसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती जम्मू कश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी आकाशवाणीला दिली ओदिशात फानी चक्रीवादळाचा फटका बसलेल्या पुरी भुवनेश्वर कटक आणि केंद्रपाडा या जिल्ह्यांमध्ये जनजीवन पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे मोबाईल संपर्क आणि वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी विशेष लक्ष दिलं जात आहे

भारत आणि व्हिएतनाम यांनी सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याबाबत कटिबद्वता दर्शवली आहे उपराष्ट्रपती एम व्यंकप्या नायडू यांनी आज व्हिएतनामचे उपराष्ट्रपती डँग थी गॉक यांच्याशी आज हनोई इथं शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली यावेळी उभय नेत्यांमधे विविध क्षेत्रातल्या द्विपक्षीय सहकार्याविषयी चर्चा झाली संरक्षण अणुऊर्जेचा शांततापूर्वक उपयोग विज्ञान आणि तंत्रज्ञान तेल आणि वायू त्याचप्रमाणे नवीकरणीय ऊर्जा पायाभूत सुविधांचा विकास कृषी तसंच नवनिर्मिती क्षेत्रात दोन्ही देशांदरम्यानचं सहकार्य आणखी दृढ करण्यासाठी दोन्ही देशांची यावेळी सहमती झाली त्यापूर्वी व्यंकय्या नायडू यांनी जगभरात भारतीय समुदायानं दिलेल्या योगदानाबद्दल गौरोवोद्वार काढले व्हिएतनाममध्ये हनोई इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना ते बोलत होते भारताच्या विकासातही परदेशात राहणारया भारतीयांनी योगदान द्यावं असं आवाहन नायडू यांनी यावेळी केलं सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेसह भारताची गतिमानतेनं नव्या भारताकडे वाटचाल सुरु आहे अन्य देशांच्या तुलनेत भारताला गुंतवणुकीसाठी सर्वात जास्त पसंतीचं राष्ट्र करण्याच्या दृष्टीनं सरकारनं विविध पावलं उचलली असल्याचं नायडू यांनी यावेळी सांगितलं आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली क्षिटल्स यांच्यात विशाखापट्टणम इथं लढत होणार आहे हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे या सामन्यातला विजयी संघ अंतिम फेरीत प्रवेश करणार असून अंतिम फेरीत मुंबई इंडियन्स संघाशी त्याची लढत होईल ऑस्ट्रेलियात पर्थ इथं झालेल्या पुरुषांच्या हॉकी सामन्यात आज भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाच्या अ संघावर तीन शून्य असा सहज विजय मिळवला दुखापतीनंतर आठ महिन्यांनी संघात पुनरागमन करणाऱ्या रुपिंदर पाल सिंगनं सहाव्या मिनिटाला गोल करून भारताचं खातं उघडलं त्यानंतर युवा खेळाडू सुमित कुमार ज्युनियरनं लागोपाठ दोन गोल करून भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला

महाराष्ट्रात ठाणे शहरातल्या ढोकळी परिसरात आज पहाटे मैला प्रक्रिया टैंकमध्ये उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले प्राइड प्रेसिङन्सी लग्झरिया या इमारतीच्या संकुलात हा टैंक असून त्याच्या सफाईचं काम करण्यासाठी आठ कामगार आत उतरले होते हे कामगार आत गुदमरल्याची माहिती कळताच अभ्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पाच जणांची सुटका केली या पाच जणांना घोडबंदर रोड इथल्या मेट्रो रुग्णालयात दाखल केलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे श्रीलंकेत इस्टर संडेला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथल्या निर्वासितांना देशाबाहेर घालवू नये आणि त्यांचं रक्षण करावं अशी विनंती अनेक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी केली आहे

बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे आज उघडले त्यामुळे चारधाम यात्रा आता सुरू झाली आहे वेदमंत्रांच्या जयघोषात आज पहाटे चार वाजून पंधरा मिनिटांनी ब्राह्म मुहूर्तावर हिमालयातल्या या प्रसिद्ध मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले त्यानंतर सकाळपासून दहा हजारांडून अधिक भाविकांनी मंदिरात पूजा केली देश विदेशातून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांचं मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी स्वागत केलं आहे भाविकांच्या सोयीसाठी सर्व प्रकारच्या सुविधा केल्याची माहिती त्यांनी दिली